घाऊक किमतीवर आधारित चलनफ्गवट्याचा दर ऑगस्ट महिन्यात एक पूर्णांक आठ शतांश टक्क्यावर स्थिर विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडण्क आयोग उदया मुंबई दौऱ्यावर येत आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र दोन दिवसांच्या या दौऱ्यात प्रशासकीय तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणुक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत येत्या नऊ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असून त्यापूर्वी नवीन विधानसभा स्थापन होणं आवश्यक आहे आयोगाच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात पोहोचली काशिगाव इथं यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं काँग्रेसचे य्वा नेते सत्यजित देशम्ख यांनी म्ख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सत्यजीत देशम्ख यांच्या प्रवेशाम्ळे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फ्लणारच असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे दिवंगत शिवाजीराव देशम्ख यांचं स्मारक शिराळा तालुक्यात कोकरुड इथं उभं केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं महाराष्ट्रात उदयोगांची घसरण झाल्याचं वृत निराधार आहे राज्यात उदयोगांच्या संधी तसंच ग्ंतवणूक वाढली आहे

सांगली आणि कोल्हापूरातल्या पूरग्रस्तांसाठी विशेष योजना सरकारच्या विचारधीन असल्याचं ते म्हणाले कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दृष्काळी भागात नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेने मंजूरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली पलूस इथल्या सभेत बोलतांना दिली दरम्यान इस्लामपूर ताकारी रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यावेत मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर कडकनाथ कोंबड्या फेकल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेस आणि समविचारी पक्षासोबत आघाडी करून लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं पवार म्हणाले

ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते राम मंदिराचा मुद्दा आता फार काळ प्रलंबित राह नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राम मंदिराची उभारणी करतानाही त्याची पहिली वीट शिवसैनिकच रचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी उदधव ठाकरे यांनी आरे भागातल्या मेट्रो कार शेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीलाही विरोध केला आणि नाणार प्रकल्पाचं जे झालं तेच या आरे कार शेडचं होईल असं ते म्हणाले यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही जोरदार टीका केली आणि या देशाला पून्हा एकदा धडा मिळेल अशी ठोस कारवाई होण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं म्ंबईतल्या बेस्ट बस सेवेच्या ताफ्यात आज सहा नव्या वातान्कुलीत मिनी बसगाड्यांचा समावेश झाला शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि य्वा सेना प्रम्ख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या बसगाडायांचं लोकार्पण करण्यात आलं या गाड्या बेस्ट उपक्रम भाडेतत्वावर चालणार आहेत

भारताची अंतराळ विज्ञान आणि अण्विज्ञान क्षेत्रातली कामगिरी आणि आव्हानं या विषयावरची एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आज म्ंबईत आयोजित करण्यात आली थोर वैजानिक डॉ विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी निमित नेहरू विज्ञान केंद्र राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद केंद्र राष्ट्रीय विज्ञान वस्त्संग्रहालय परिषद आणि राष्ट्रीय शिक्षण समाज यांनी संय्क्तपणे या परिषदेचं आयोजन केलं आहे

सर्व निर्यातदारांना या नव्या स्विधेचा लाभ दिला जावा असा सल्ला त्यांनी बँकांना दिला ईसीजीसीनं निर्यात रिण विकास योजना अर्थात निर्विक सादर केली निर्यातदारंसाठी कर्ज उपलब्धता वाढावी यासाठी ही योजना आहे त्याम्ळे कर्जप्रक्रियाही स्लभ होईल ईसीजीसी निर्यादारांसाठी न्कसानाच्या साठ टक्के कर्ज हमी प्रवेल असंही त्यांनी सांगितलं

या उपाययोजनांम्ळे भारताला एक ट्रिलियन डॉलर्स निर्यातीचं लक्ष्य गाठायला मदत होईल घाऊक किमतीवर आधारित चलनफ्गवट्याचा दर ऑगस्ट महिन्यात एक पूर्णांक आठ शतांश टक्क्यावर स्थिर राहिला अन्न पदार्थांचे दर वाढूनही हा दर स्थिर राहिल्याचं आज सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे

मात्र इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात चार टक्के चलनक्षय नोंदला गेला मीरा भाईदर आणि वसई विरार शहराला मिळून एक पोलीस आय्क्तालय सुरू करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे

खताळ पाटील यांचं पहाटे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं त्यांच्या राहात्या घरी निधन झालं

खताळ पाटील यांच्या पार्थिवावर आज द्रपारी चार वाजता शहरातील प्रवरा नदी तीरावर अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे राज्याच्या राजकारण सहकार शेती शिक्षण साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती कोकणात बहतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडयात त्रळक ठिकाणी काल पाऊस पडला येत्या दोन दिवसात विदर्भात बहतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच कालावधीत मुंबई शहर आणि परिसरात पावसाच्या काही सरी पडतील तर प्णे आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे